स अधिवेशनाचा कालावधी कमी करून सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याची विरोधी पक्षनेत्यांची टीका

आज आणि उद्या असे दोन दिवस हे अधिवेशन चालणार आहे कोविड प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला त्या अनुषंगानं मंत्रालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या अधिवेशनात सहा अध्यादेश तसंच दहा विधेयकं मांडण्यात येणार आहेत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले अनेक सदस्य या पत्रकार परिषदेला उपस्थित होते मराठा समाजाच्या न्याय हक्काची लढाई पूर्ण ताकदीनं लढली जात असून आरक्षण देताना कूठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं उपम्ख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दोन्ही सदनाचे विरोधी पक्षनेते गटनेते तसंच ज्येष्ठ सदस्यांना चहापानाला आमंत्रित केलं होतं सरकारच्या या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी हे अधिवेशन किमान दोन आठवड्यांचं हवं होतं असं सांगत विधिमंडळ अधिवेशनाचा कालावधी कमी करून सरकार जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याची टीका केली

कोविंड विरुद्धच्या लढाईत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार पहायला मिळाला या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण महिला सुरक्षा मेट्रो कारशेड यासह विविध मुद्यांवरून फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर टीका केली मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये सामील करण्याचं आश्वासन सरकारनं पाळावं असं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे दरेकर यांनी काल मुंबईत आझाद मैदानावर मराठा आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते आठ महिने झाले तरी हे आश्वासन पूर्ण झालेलं नाही याकडे दरेकर यांनी लक्ष वेधलं

ते काल नागपूर इथं हिंगणा औद्योगिक वसाहतीत केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या सुविधा कामांचा प्रारंभ करताना बोलत होते विद्युत वाहनांचा वापर करून खचात बचत व्हावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली वाहन उद्योगांना लागणाऱ्या सुट्या भागांची निर्मीती करणाऱ्या कंपन्याना एक सामायिक सुविधा या अंतर्गत उपलब्ध होणार आहे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केंद्रीय आय्ष मंत्री श्रीपाद नाईक यांनी केलं आहे

ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते कृषी सुधार कायदे रद्द करण्याची मागणी विरोधक आणि शेतकरी संघटना करत असले तरी या मागणीशी आपण सहमत नाही येत्या फेब्रवारी महिन्यात होणाऱ्या संसदीय अधिवेशनात या कायद्यात सुधारणा करण्याची तयारी सरकारनं दर्शवली असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणं शक्य नाही मात्र तसं झालं तर याचा मोठा फायदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच होईल असही आठवले म्हणाले

ते काल उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना शेतमालाची स्पर्धात्मक विक्री करण्यासाठी परवानगी मिळाली असल्यानं शेतमालाला जास्तीचा दर मिळणं शक्य होणार आहे त्यामुळे या कायद्यांबाबत पसरवले जात असलेले संभ्रम निरर्थक असल्याचं पाटील म्हणाले

ते काल जळगाव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते ज्या प्रव्तती हे आंदोलन चिघळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत त्यांचा खरा चेहरा समोर आणण तसंच या कृषी कायद्यांबाबत वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याचं पाटील यांनी नमूद केलं क्रषी सुधारणा कायद्याबाबत शेतकरी वर्गाला योग्य आणि खरी माहिती मिळावी तसंच विरोधी पक्षांकडून होत असलेल्या चुकीच्या प्रचाराला उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारनं एक पुस्तिका प्रकाशित केली आहे पुटींग फार्मर्स फस्ट असं पुस्तिकेचं नाव असून पत्र सूचना कार्यालयाच्या संकेतस्थळावर ही पुस्तिका उपलब्ध आहे

राज्य मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली खासगी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार असल्यानं या कालावधीत खासगी विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नयेत असं डॉ भोसले यांनी स्पष्ट केलं नाशिक जिल्ह्यातल्या सैनिकाला जम्मू काश्मीरमधल्या नवसेरा भागात देशसेवा करत असताना वीरमरण आलं मेजर सुरेश रघुनाथ घुगे असं त्यांचं नाव असून ते नांदगाव ताल्क्यातल्या आस्ते गावाचे मूळ रहिवासी आहेत घुगे यांचा पार्थिव देह पुणे मार्गे आस्ते या त्यांच्या मूळ गावी आणला जाणार असून उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

ते काल उस्मानाबाद इथं बोलत होते या वर्षी राज्यात चक्रीवादळ महापूर अतिवृष्टी आदी कारणांमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत कोविड टाळेबंदीमुळे रोजगारावरही परिणाम झाला होता याकडे भोसले यांनी लक्ष वेधलं अनेक राज्य सरकारांनी ही लस त्या त्या राज्यात मोफत वाटपाचा निर्णय घेतला आहे असंही त्यांनी सांगितलं

अजय महाजन यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं विज्ञानाच्या प्रचार तसंच प्रसारासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला दूरदृश्य पद्धतीनं झालेल्या या अधिवेशनात मुंबईतल्या मराठी विज्ञान केंद्राचे पदाधिकारी सदस्य आणि विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते

औरंगाबाद जिल्ह्यात काल चार तर नांदेड जिल्ह्यात एका कोविडग्रस्ताचा मृत्यू झाला

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन औरंगाबादचे माजी महापौर नदक्मार घोडेले यांनी केलं आहे

सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करम पाटीजवळ काल संध्याकाळी हा अपघात झाला हे चारही तरुण अंबाजोगाइं इथले असून सोनपेठ तालुक्यातल्या एका विवाह सोहळ्यातून हे तरूण अबाजोगाईला परतत होते

या यशामुळे त्याची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी राज्याच्या संघातही निवड झाली आहे उस्मानाबाद जिल्हा योग संघटनेचे अध्यक्ष विजयक्रमार बेदम्था जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांनी रुद्राक्षचं अभिनदन केलं आहे

देशातल साखरेच अतिरिक्त उत्पादन टाळण्यासाठी तसंच इधनाची आयात कमी करण्यासाठी कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती करण्याचं आवाहन सरकारनं केलं होतं

मराठा समाजाला नोकरी तसंच शिक्षणात आरक्षण मिळावं या मागणीसाठी नांदेड जिल्ह्याच्या नांदेड तालुक्यातल्या सुगाव बुद्रुक इथल्या नागरिकांनी आगामी ग्रामपंचायत तसंच अन्य सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकला आहे काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

ही देणगी त्यांनी पद्मभूषण डॉ अशोकराव क्कडे यांच्याकडे सुपूर्द केली विवेकानंद कर्करोग रुग्णालया शेजारी हे भव्य रुग्णसेवा सदन उभारलं जात आहे अंदाजे नऊ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प लोकसहभागातून उभारला जात आहे हिंगोली जिल्ह्यात नर्सी नामदेव मार्गावर पोलिसांनी एका कारमधून वाहतूक होत असलेला तीन लाख रुपये किंमतीचा गुटखा हस्तगत केला

या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी सुरु होती औरंगाबाद इथं वीजेच्या मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या दोन वर्षांत या दोघांनी एक लाखांहन अधिक रकमेची वीज चोरी केल्याचं निदर्शनास आल्याची माहिती महावितरण कंपनीकडून देण्यात आली

सहशिक्षकाला भविष्य निर्वाह निधीतून अग्रीम रकमेच्या मंजुरीसाठी झोटे यानं लाच मागितली होती